सरकार कोरोनाची ही संभाव्य दुसरी लाट थोपवण्यासाठी काय करतं आहे त्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली

कोरोना रुग्णांचं वेळेत निदान झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार करणं शक्य झालं असं ते म्हणाले

ते चारशे जण किती जणांना बाधित करतील याचा विचार प्रत्येकानं करण्याची गरज आहे कोरोना रुग्णांचं प्रमाण घटताना दिसत असलं तरी अद्याप काळजी घेण्याची ज्येष्ठांना जपण्याची गरज असल्याचे ते म्हणाले दिवाळीनंतर मंदिरे प्रार्थनास्थळे उघडण्याबाबत नियमावली तयार करून निर्णय घेऊ हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं महाराष्ट्राच्या हितासाठी माझ्यावर टीका झाली तरी चालेल परंतू मी माझ्या महाराष्ट्राचे आणि माझ्या जनतेचे हित जपणारच ही ग्वाही ही त्यांनी यावेळी दिली दिवाळीचा सण प्रकाशपर्वाचा सण असल्यानं प्रदूषण आणि गर्दी टाळून तो साधेपणानं आणि आनंदानं साजरा करावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं धूर आणि प्रद्षणामुळे आतापर्यंत कोरोना नियंत्रणासाठी आतापर्यंत आपण केलेले प्रयत्न वाया जाऊ शकतात असंही ते म्हणाले मात्र फटाक्यांवर बंदी घालण्यास स्पष्ट नकार दिला कोरोना राज्य राज्यात कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या कमी होत असून उपचाराखाली असलेल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाखाच्या आत आली आहे

त्यावर मात करून या कोरोना बाधित रुग्णांनी बरं झाल्यावर श्रमदानानं एक वनराई बंधारा बांधून पाणी अडवा पाणी जिरवाचा संदेश दिला

आता सर्वजण या आजारातून मुक्त होऊन नव्या उमेदीनं सामाजिक कार्यक्रमात सक्रीय झालेत त्यातूनच त्यांनी आश्रमाचे संचालक संदीप परब यांच्या प्रेरणेतून आश्रमनाजीकच्या अणाव गावात श्रमदानाने या हंगामातला पहिला वनराई बंधारा बांधला या कामात ज्याना काही दिवसांपूर्वी कोरोना झाला होता ते रुग्ण सुद्धा उत्साहानं सहभागी झाले होते या बंधाऱ्याचं उदघाटन अणावचे उपसरपंच वसंत राठिवडेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झालं भात कापणीचा हंगाम संपताच जिथं जिथं वाहतं पाणी आढळेल त्या पाण्याला बंधारा घालून थांबवावं थांबलेल्या पाण्याला तेथेच जिरवावं त्यामुळेच आपसुकच भुजल पातळी वाढेल विहीरींची पाण्याची पातळी वाढेल पाणी टंचाईची झळ कमी होण्यास मदत होईल त्यामुळे जास्तीतजास्त बंधारे घालावेत असं आवाहन यावेळी करण्यात आलं

पण रेल्वेच्या काखान्यांमधलं कामही थांबलं नव्हतं भविष्यात रुळावरची धाव अशीच अबाधित रहावी यासाठी तिथंही नवनिर्मिती सुरू होती मध्य रेल्वेच्या मुंबईतील परळ लोको वर्कशॉप नं उत्तर रेल्वेसाठी पाचवं नॅरो गेज इंजिन तयार करून पाठवलं आहे टाळेबंदीच्या काळात कोरोना निर्बंधांचं पालन करत त्यांनी बनवलेलं हे तिसरं इंजिन

छोटं असलं तरी या मार्गावर इंजिन बलवानही हवंच

तशी काळजी हे इंजिन बनवताना घेतली आहे चालकासाठी दोन्ही बाजूला केबिन आहे थंडीतही सुरू व्हावं म्हणून कोल्ड स्टार्ट चढ चढताना तापलं तर कूलिंग सिस्टिम मजबूत ब्रेक सतर्कता यंत्रणा अशा सगळ्या सोयी आहेत यूनेस्कोनं जागतिक वारशाचा दर्जा दिलेल्या या गाडीनं कधी काळी प्रवास केलात तर लक्षात ठेवा ही सफर घडवणारं इंजिन आपल्या परळमध्ये कोरोना संकटाच्या काळात बनलं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुजा दीक्षित पुणे

बुलडाणा जिल्ह्यात गेल्या काही वषार्पासून घाटाखालील तालुक्यांमध्ये फुलशेतीचं प्रमाण वाढत आहे त्यात प्रामुख्याने हंगामी फुलशेती असलेल्या झेंडूचं क्षेत्र अधिक आहे घाटपुरी पळशी बुद्रुक या गावांमध्ये झेंडूची लागवड होते यंदा कोरोना संसगार्मुळे लागवड कमी झाली परिणामी या फुलांच उत्पादन मोठ्या प्रमाणावर घसरलं विजया दशमीला मागणीच्या तूलनेत उपलब्धता कमी असल्यानं भाव मात्र समाधानकारक मिळाला आता दिवाळीच्या सणातही या फुलांचे महत्त्व असतं त्यामुळे फुलांच्या भावात वाढ होईल या अपेक्षेनं शेतकरी उत्पादन वाढवण्यासाठी धडपड करतो आहे पिकाला खत देणं पाणी व्यवस्थापनासह आंतर मशागतीवर जोर देतो आहे दिवाळीच्या सणात महत्त्व असल्याने मोठ्या प्रमाणात मागणी असते नियमित लागवड करणाया अनेक शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड केली नाही यावर्षी कोरोनामुळे सहा महिने नुकसान सहन करावं लागल्यानंतर ही दिवाळीतरी त्यांच्यासाठी अपेक्षापूर्तीची ठरावी आकाशवाणी बातम्यांसाठी सचिम ठाकरे बुलढाणा टाळेबंदीत जोपासला छंद जालना टाळेबंदीत घरात बसून राहिल्यानं अनेकजण कंटाळले काहींना नैराश्य आलं काही नुसतेच कुढत बसले पण काही असेही होते ज्यांनी या काळाचा सद्पयोग केला अजूनही करताहेत अशीच एक बातमी आमच्या जालन्याच्या वार्ताहराकडून आजच्या धकाधकीच्या अन धावपळीच्या जीवनात छंद आनंदाचे दोन क्षण मिळवून देतात कुठलाही एक छंद असणे आणि तो जोपासणं हे मानसिक समाधान देणारं ठरतं छंद जोपासणं हे एका अर्थानं अवघड असलं तरी जालन्यातल्या एका ग्रुपनं कोरोना संकट काळात टाळेबंदी मध्येही आपला चित्रकलेचा छंद जोपासला आहे

जालन्यातल्या स्पॉट लँडस्कॅप पेंटिंग ग्रूपचा हा छंद इतरांनाही प्रेरणा देणारा ठरतो आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा नमस्कार